खासगी रेल्वे गाड्या सुरु करण्यामागे रेल्वेच्या खासगीकरणाचा प्रस्ताव नाही रेल्वेमंत्र्यांचं स्पष्टीकरण

हिंदी चित्रपट सृष्टितील ख्यातनाम अभिनेते जगदीप यांचं निधन कलभषण जाधव याचिका पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयानं दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांनी नकार दिल्याचं पाकिस्तान सरकारचं म्हणणं खोटं असल्याचा दावा भारतानं केला आहे तसंच जाधव यांच्यावर बळजबरी करून त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित केलं जात असल्याचा आरोपही भारतानं केला आहे या प्रकरणाबाबत पाकिस्तान जगासमोर बनावट चित्र निर्माण करू पहात असून कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी भारत संपूर्ण प्रयत्न करेल असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं चीन घुसखोरी चीनमधल्या कम्युनिस्ट कमुनिस्ट पक्षाची विश्वासार्हता शंकास्पद असून चीनच्या शेजारी देशांमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांना सर्व जगानंच विरोध करण्याची गरज आहे असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माइक पॉम्पीओ यांनी म्हटलं आहे भुतानबरोबरचा सीमावाद चीननं जागतिक पटलावर मांडल्यानंतर पॉम्पीओ यांनी हे मत व्यक्त केलं आहे पूर्व भूतान मधलं साकतेंग अभयारण्य आपलाच भूभाग असल्याचं चीन देशानं म्हणायला सुरवात केली आहे

ही परिषद तीन दिवस चालणार आहे

परराष्ट्र मंत्री एस जयशकर रेल्वे मंत्री पियुष गोयल ईशा फोंडेशनचे संस्थापक सद्गुरू अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा प्रमुख वक्त्यांमध्ये समावेश आहे

कोरोनाच्या साथीशी मुकाबला करण्यासाठी या अनुदानाचा राज्यांना उपयोग होईल असा विश्वास अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे

ज्या मार्गांवर रेल्वेगाड्यांची अधिक मागणी आहे त्या मार्गांवरून या प्रस्तावित रेल्वेगाड्या धावतील असंही यावेळी मंत्रालयानं निवेदनाद्वारे सांगितलं आहे रेल्वे गाड्या खासगी कंपन्यांना चालवण्यास देण्याचा हा भारतीय रेल्वेचा पहिलाच प्रयत्न आहे मात्र यामुळं रेल्वेच्या सध्याच्या कामकाजावर परिणाम होणार नसून रेल्वेचं खासगीकरण करण्याचा विचारही नसल्याचं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच रोजगार निर्मितीचा उद्देश याद्वारे समोर ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सीबीएसई अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं अभ्यासक्रमातून काही मुद्दे वगळल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण दिलं आहे हे मुद्दे कमी केलेल्या अभ्यासक्रमात किंवा एनसीईआरटी च्या पर्यायी शैक्षणिक वर्षात सामावून घेतले जात असल्याचं सीबीएसईन सांगितलं

गुजरात आयोग गुजरातमधील गीर बारदा आणि आलेक जंगलांच्या आतील भागात राहणाऱ्या राबडी भरवाड आणि चारन जातींमधील योग्य लाभदायक ठरविण्यासाठी राज्य सरकारनं पाच सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आदिवासी जनतेसाठी असलेले लाभ केवळ त्यांनाच मिळावेत आणि आदिवासी नसलेल्या लोकांना त्यापासून रोखावे या हेतूनं या आयोगाची स्थापना केल्याचं रूपानी यांनी सांगितलं जम्म काश्मीर जम्मू काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यामध्ये भाजपाचे नेते वासिम बारी यांची काल दहशतवाद्यांनी हत्या केली बारी यांचे पिता आणि बंधू यांचीही हत्या करण्यात आली मोटरसायकल वरून आलेल्या मारेकऱ्यांनी जवळून या तिघांवर गोळ्या झाडल्या बांदीपुरा पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ ही घटना घडली

कामात कुचराई केल्याबद्दल त्यांची चौकशी केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वासिम बारी यांच्या हत्येबद्दल दुख व्यक्त केलं असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

तमिळनाड सीबीआय तमिळनाडूमधील शांतनकुलम येथे पोलीस कोठडीत झालेल्या पिता पुत्राच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं दोन गुन्ह्यांची नोंद केली आहे राज्य सरकारच्या गुन्हे शाखेकडून सीबीआयनं तपास आपल्या हाती घेतला आहे या प्रकरणी आतापर्यंत चार पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली आहे दुबे उत्तर प्रदेशातील फरार गुंड विकास दुबेच्या आणखी दोन साथीदारांना पोलिसांनी आज सकाळी झालेल्या चकमकीत ठार केलं आहे

संयक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद विरोधी जागृती सप्ताहाची गेल्या सोमवारी सुरुवात करताना ते बोलत होते कोविड प्रतिबंधाच्या काळांत स्थानिक प्रश्न प्रशासनाचे अपयश बेरोजगारी आदी मुद्यांचा फायदा घेऊन आपल्या उद्दीष्ठांबाबत काही हालचाली करण्याच्या प्रयत्न अशा संघटना करु शकतात याबरोबरच डिजीटल तंत्रज्ञान सायबर हल्ले आणि जैविक दहशतवाद यासंदर्भातही विघातक कारवाया करण्याच्या शक्यतेवर त्यांनी लक्ष वेधलं

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सेवांचे प्रमुख डॉक्टर मायकेल रायन यांच्या म्हणण्यानुसार पुरेशा चाचण्या केल्या जात असल्या तरी साथीचा प्रभाव वाढत असल्यामुळेच रुग्णसंख्या वाढते आहे

महाराष्ट्र कोविड कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन जलदगतीनं जास्तीत जास्त चाचण्या करण्याचं ध्येय मुंबई महापालिकेनं ठेवलं आहे

अर्ध्या तासात चाचणीचा निष्कर्ष देणारे सुमारे एक लाख अत्याधुनिक टेस्टिंग किट नुकतेच महापालिकेनं खरेदी केले आहेत कोरोना संशयितांच्या संपर्कात येणाऱ्या येणाऱ्यांचं विलगीकरण केलं जात असून त्याचेही चांगले परिणाम दिसून येत आहेत

अधिकाधिक चाचण्या करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याचं उद्दिष्ट असल्याचं पत्रकात म्हटलं आहे

जगदीप निधन ज्येष्ठ चित्रपट अभिनेते जगदीप यांचं काल मुंबईत निधन झालं

पुराना मंदीर अंदाज अपना अपना या सारख्या चित्रपटांसह शोले चित्रपटातली सुरमा भोपाली ही त्यांची भूमिका विशेष गाजली